शबरीमाला आणि मशीदींमधे महिलांवर असलेली प्रवेशबंदी तसंच दाऊदी बोहरा समाजातल्या महिलांची खतना करण्याची प्रथा यासारख्या सर्व धार्मिक मुद्यांवर हे पीठ निर्णय घेईल असं न्यायालयानं सांगितलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी त्यांच्या स्वतःच्या तसंच न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या वतीनं हा निकाल वाचला धार्मिक बाबींवर ख्ली चर्चा व्हावी हा याचिकाकर्त्यांचा हेतू असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं राफेल विमानखरेदी प्रकरणी आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या

या निर्णयाचा फेरविचार करावा आणि राफेल विमानखरेदी प्रक्रियेची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी विनंती करणाऱ्या याचिका त्यावर दाखल झाल्या होत्या माजी केंद्रीय मंत्री यशंवत सिन्हा आणि अरुण शौरी तसंच विधीज्ञ प्रशांत भूषण यांचा याचिकाकर्त्यांमधे समावेश होता या प्रकरणातली महत्वाची वस्त्स्थिती दडपली असल्याचा आरोप करत याप्रकरणी फौजदारी ग्न्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती ती न्यायालयानं फेटाळून लावली दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे नरेंद्र मोदी सरकारसाठी हा मोठा विजय असून सत्याचा विजय झाल्याचं पक्षाचे प्रवक्ते जी

नरसिंहराव यांनी म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे काँग्रेस पक्ष तसंच त्यांच्या नेत्यांना राष्ट्रीय हितापेक्षा राजकारण महत्वाचं वाटत असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांनी देशाची माफी मागावी असं शहा यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे ब्रासिलिया मध्ये आज होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या समिती स्तरावरच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत त्या आधी सर्व नेते बंद दाराआड चर्चा करणार असून त्यानंतर समितीस्तरावर चर्चा करतील त्यानंतर सर्व नेते ब्रिक्स व्यापार परिषदेशी आणि विकास बँकेशी चर्चा करणार आहेत यावेळी विकास बँक आणि परिषद हे नेत्यांना आपले अहवाल सादर करतील समिती स्तरावरील बैठकीमधे सर्व नेत्यांच्या परस्पर सहकार्याचं आणि त्यांच्या धोरणांचं प्रतिबिंब पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे या दरम्यान ब्रिक्स भविष्यकालीन संपर्क यंत्रणा आणि महिला व्यापारी संस्थेची स्थापनाही होणार आहे ब्रिक्स देशांच्या संबंधांमध्ये या संस्था मैलाचा दगड ठरणार आहेत चाळीसाव्या य्नेस्को सर्वसाधरण परिषदे दरम्यान पाकिस्ताननं काश्मीर आणि अयोध्या मुद्द्यांवर केलेल्या बालीश विधानांवर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे पॅरिस इथं सुरु असलेल्या या परिषदेत पाकिस्तानचे शिक्षणमंत्री शफकत महमूद यांनी अयोध्या जमीन खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबद्दल खेद व्यक्त केला हा निवाडा यनेस्कोच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वांच्या विरोधात असून आंतरराष्ट्रीय सम्दायानं या अन्यायाची दखल घ्यायला हवी असं ते म्हणाले यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायद्याच्या चौकीटीतला असून सर्व धर्मांना समान आदर देत असल्याचं भारताचा प्रतिनिधींनी सांगितलं या मूल्यांची पाकिस्तानमधे कदर होत नाही असंही त्या म्हणाल्या जम्म् कश्मीर तसंच लडाख हे नवीन केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य हिस्सा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं

अधिवेशनाचं कामकाज स्रळीत चालण्यासाठी ही बैठक बोलावली जाते देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात लहान म्लं आणि तरुण संशोधकांशी संवाद साधला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ही पंडित नेहरुंनाना आदरांजली वाहिली आहे नायडू यांनी मुलांनाही बालदिनाच्या शभेच्छा दिल्या प्रत्येक म्लाला आय्ष्यात त्याच्या निकोप वाढीसाठी उतम शिक्षण आणि सकारात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिज्ञा सर्वांना करावी असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन पंडित नेहरु यांना आदरांजली वाहिली महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक सुरु आहे त्यापूर्वी आज शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली किमान समान कार्यक्रमाच्या मस्द्याला तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींची मान्यता असावी लागेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पीटीआय या वृतसंस्थेला सांगितलं

हरियाणाच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात आज नवीन दहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला

हरयाणाचे राज्यपाल एस्

आर्य यांनी आज नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली न्कत्याच झालेल्या विधानसभा निवडण्कांमधे भाजप नं सर्वात जास्त जागा जिंकल्या असल्या तरी सरकार स्थापनेसाठी त्यांना सहा जागा कमी पडत होत्या त्याम्ळे भाजपनं जननायक जनता पार्टीशी य्ती करुन नवीन सरकार स्थापन केलं आहे निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठीच्या पोटनिवडण्कीची आज घोषणा केली

समाजवादी पक्षाचे खासदार तजईन फातिमा यांनी राजीनामा दिल्यानं उतरप्रदेशातली जागा रिक्त झाली तर काँग्रेसचे के सी राममूर्ती यांनी भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी राजीनामा दिल्यानं कर्नाटकातली जागा रिक्त झाली आहे बिहारमधल्या मुझफ्फरपूर इथं एका बालिकाश्रमात अनेक मुलींवर झालेल्या कथित अत्याचाराच्या खटल्यावरचा निर्णय दिल्ली न्यायालयानं पृढे ढकलला आहे दिल्लीमधल्या सहाही जिल्हा न्यायालयांमधे वकीलांचा संप चालू असल्यानं तिहार त्रुंगात असलेल्या आरोपीला न्यायालयाप्ढे हजर करणं शक्य नव्हतं

प्रसिद्ध गणिततज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांचं आज पटणा इथल्या रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं

जागतिक व्श् क्रीडा स्पर्धामधे पदकं कमावणा या प्रवीण य्मनाम सनाथोई देवी पूनम खत्री आणि विक्रांत बलिया यांचा आज केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सत्कार केला गेल्या महिन्यात चीनमधे शांघाय इथं झालेल्या या क्रीडा स्पर्धांमधे भारतानं एक स्वर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली होती